निवडणक ईशान्येकडील त्रिपुरा आणि नागालंड राज्यात झालेल्या लोकसभा निवडण्कीत भा ज प नं ऐतिहासिक विजय मिळवला आहे

मेषालय इथं कोणत्याही एका पक्षाला बह्वमत नं मिळाल्यानं त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे

भारताच्या दौऱ्यावर असणारे व्हिएतनामचे राष्ट्रपती चान दायी क्वांग यांच्यासोबत काल द्विपक्षीय चर्चा झाल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात मोदी यांनी हा विश्वास व्यक्त केला

मुख्यमंत्री बुलडाणा राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानामुळे लोकसहभाग वाढला असून जलसंधारणाची राज्यातील ही लोकचळवळ देशातअभूतपुर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं भारतीय जैन संघटना आणि बुलडाणा जिल्हाप्रशासनाच्या दुष्काळमुक्त मोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते शासनात आल्यानंतर अल्पावधीत राबवलेल्या या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे राज्यात झाली असून ही योजना केवळ शासनाची नसून तीजनतेची झाली असल्याचं लोकसहभागावरून तसच खाजगी कंपन्या आणि संस्थाच्या माध्यमातून दिसून येत असंही ते म्हणाले राज्यात जलसंधारणाच्या कामांचा सार्वजनिक खासगी जन भागिदारी आकृतिबंध विकसित झाला आहे भारतीय जैन संघटनेच्यामाध्यमातून शांतीलाल मुथा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचे काम करून समाज सेवा करत आहेत राज्यभरात विशेषतःआत्महत्याग्रस्त्जिल्ह्यामध्ये अशा कामांचा बुलडाणा पेंटर्न राबविण्यात यावा असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

आंतरराज्यीय करारज्ञाल्यामुळे अनेक प्रलंबित सिंचन प्रकल्प पूर्ण होणार आहेत असं प्रतिपादन केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी या कार्यक्रमात केलं

राष्ट्रीय महामार्गांच्या सुरू असलेल्या कामांमुळे सभोवतालचे जलाशयगाळमुक्त करण्यात येत असून या जलाशयांमधील गाळ रस्त्यांच्या कामासाठी उपयोगात आणला जात असल्याची माहितीत्यांनी दिली

राज्य पातळीवर हा निर्णय आधीच झाला आहे मात्र त्याचीअंमलबजावणी योग्य पद्धतीनं होत नसल्यामुळं स्वतंत्र परिपत्रक काढून आदेश द्यावे लागल्याचं विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं

याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याचा कायाकल्प प्रथम प्रस्कार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामप्र येथील ग्रामीण रुग्णालयाला जाहीर झाला आहे

दर्जेदार गुणात्मक आणि पारदर्शक सेवा या निकषावर आधारित हे पुरस्कार दिले जातात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसाठी टोकन पद्धत सुरू केली आहे त्यामुळे प्रत्येक रुग्णांना टोकन वर सुविधा मिळतात त्यामुळे कमी वेळात सर्व तपासण्या आणि सुविधा रुग्णांना मिळतात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन आणि विल्हवाट लावली जाते

आर टी सेंटर चालविले जाते माहिती शिक्षण आणि संवाद साधण्याचे काम या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून केलं जातं

दीपक सावंत आणि संपर्कमंत्री राजकुमार बडोले यांच्याउपस्थितीत करण्यात आल या प्राथमिक आरोग्य केंद्राच मॉडेल संपूर्ण राज्यात राबवू अशी ग्वाही आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी यावेळी दिली

यावेळी टाळ मुदंगाच्या निनादात श्री विद्रलाच्या आणि तुकाराम महाराजांच्या नामघोषानंदंद्रायणीचा काठ दुमदुमून गेला होता माध्यान्ह काळी भाविकांनी नांदुरकीच्या झाडाच्या दिशेनं पृष्प वृष्टी करत तुकाराममहाराजांचा जयघोष केला टेनिस महाराष्ट्र महिला टेनिस संघानं आंतरराज्य राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचं अजिंक्यपद जिंकलं आहे छत्तीसगढमध्ये आयोजित या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल महाराष्ट्राच्या मिहिका यादव आणि रुत्रजा भोसले यांनी दिल्लीच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला अखिल भारतीय टेनिस संघटनेद्वारे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं